या दौऱ्यादरम्यान ते बांग्लादेश स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत तसंच ते बंगबंधू यांच्या स्मृतीस्थळाला आणि प्राचीन जशोरेश्वरी काली माता मंदिराला भेट देणार आहेत पंतप्रधान मोदी बांग्लादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार असून उभय नेत्यांदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे बांग्लादेशच्या आर्थिक आणि विकासाच्या कार्यक्रमांना पाठींबा देण्यास भारत नेहमीच कटिबद्ध आहे असं मोदी यांनी प्रस्थान करण्यापूर्वी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटल आहे लोकसभा राज्यसभा कामकाज संस्थगित संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं आणि याच बरोबर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली विविध राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सदस्यांनी केलेल्या मागण्यांमुळे हे अधिवेशन वेळेआधी संपवावं लागलं असं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रह्णाद जोशी यांनी अधिवेशन समाप्तीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं

तत्पूर्वी आगामी काही महिन्यात दिल्लीपासून मुंबई पर्यंत जी पी एस प्रणालीवर आधारित पथकर वसुली सुरू करण्याचं सरकारच्या विचाराधीन असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका प्रवणी प्रश्राला उत्तर देताना सांगितलं

राज्यसभेत आज आर्थिक पायाभूत सुविधा आणि विकास बँकेच्या अर्थात एन बी एफ आय डी स्थापनेसाठीचं विधेयक मंजूर करण्यात आलं लोकसभेत हे विधेयक मंगळवारीच मंजूर करण्यात आलं आहे देशातील आर्थिक पायाभूत सुविधा अधिक बळकट करणं हा या बँकेच्या स्थापने मागील उद्देश आहे

वेन्कैय्या नायडू यांनी दिली

कोरोना सणउत्सव काळजी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांनी होळी शब्बे बारात बिहू इस्टर आणि ईद उल फित्र या सारख्या सण आणि उत्सवांच्या काळात गर्दी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी आणि त्याबाबत योग्य निर्बंध घालून द्यावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती अह्जा यांनी याबाबत विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं अत्यावश्यक असून याबाबत कोणताही हलगर्जीपणा केला तर आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाईल असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

कोरोनाच्या या जागतिक संकटाला आपण कसं तोंड दिलं त्या अनुषगानं कोणकोणत्या उपाय योजना केल्या गेल्या याचा हा आढावा नोवल कोरोना वायरस हे जगभरातल्या अनेक देशांसमोरचं एक मोठं आव्हान आहे आणि विविध देश आपापल्या परीनं या आव्हानाला तोंड देत आहेत

टाळेबंदीचा हा कालावधी नंतर आणखी वाढवण्यात आला आणि जूननंतर टप्प्याटप्प्यानं ही टाळेबंदी शिथिल करून काही व्यवहारांना परवानगी दिली गेली टाळेबंदीचा हा काळ देशातली आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी वापरला गेला या कालावधीत देशभरात अनेक समर्पित कोविड निगा केंद्र चाचणी प्रयोगशाळा विलगीकरण कक्ष उभारण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं अनेक निर्बंध मार्गदर्शक सूचना नियमावली लागू केल्या डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी द लावून रुग्णांचे प्राण वाचवले तपासणी शोध आणि उपचार ही शासन प्रशासनाची महत्त्वाची त्रिसूत्री ठरली पीपीई कीट मास्क हे परवलीचे शब्द ठरले पीपीई कीट मास्क व्हेंटीलेटर्सचं उत्पादन भारतातच होऊ लागलं आणि या सर्व आवश्यक साधनांच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर बनला इतकंच नाही तर भारतानं अत्यंत कमी कालावधीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती केली

भारत केवळ या लसींचं उत्पादनचं करत नाही तर वॅक्सीन मैत्री उपक्रमा अंतर्गत अन्य देशांना या लसींचा प्रवठा देखील करत आहे जगभरातल्या अनेक देशांना हादरवून सोडणाऱ्या कोरोनाच्या या जागतिक साथीला भारतानं खंबीरपणे तोंड दिलंच पण त्याच बरोबर मानवतेच्या दृष्टीकोनातून इतर अनेक देशांना मदतीचा हातही दिला आकाशवाणी बातम्यांसाठी लौकिका रास्ते पुणे

याच राज्यातील दुसर्या आणि तिसर्या टप्प्याचा प्रचार मात्र चांगलाच जोमात सुरू आहे केरळ तामिळनाडू आणि पुदूचेरी इथं एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून तिथेही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे

तर कॉप्रेस डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट पक्ष एकत्र येत संयुक्त मोर्चा या नावाखाली निवडणूक लढवत आहेत

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज या पुरस्काराची घोषणा केली हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा भोसले यांचं अभिनंदन केलं आहे

बॅडमिंटन भारताच्या साईना नेहवाल आणि ईरा शर्मा यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑरलीयन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची महिला एकेरी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे साईनाने फ्रान्सच्या मारी बेतामोने हिचा तर ईरा शर्माने बल्गेरियाच्या मारिया मित्सोवा हिचा पराभव केला पुरुष एकेरी गटात भारताच्या किदंबी श्रीकांतने स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे महिला दुहेरीतही अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

भारतच्या राही सरनोबत चिंकी यादव आणि मनू भाकेर यांनी पोलंडच्या महिला संघाचा पराभव करत ही कामगिरी केली

सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल

दरम्यान आयपीएल स्पर्धेतल्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही भारत इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती ऑलिम्पिक ज्योत टोकियो ऑलिम्पिक ज्योतीचं आज जपानमधील फुकुशिमा इथं अनावरण करण्यात आलं